ते आज सामाजिक संपर्क माध्यमावरून बोलत होते कोरोनाबाधितांवर योग्य पद्धतीने उपचार सुरू असल्यामुळे रुग्णांचा उपचारांना योग्य प्रतिसाद मिळून रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण आणखी वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला उपचारादरम्यान कोरोनाग्रस्ताच्या सलग दोन चाचण्या नकारात्मक आल्यावर तो बरा होतो आणि त्यानंतर रुग्णाला सुटी मिळते त्यामुळे कोरोना बरा होतोच हे सर्वांनी लक्षात घ्यावं असं टोपे यांनी सांगितलं सर्व वैद्यकीय व्यावसायिकांनी रुग्णसेवा सुरू ठेवावी रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा पुरेसा साठा असावा यासाठी रक्तदात्यांनी रक्तदान करावं असं आवाहन टोपे यांनी केलं आंतरराष्टीय विमानसेवा बंद केल्यामुळे आता बाहेरच्या बाधित देशातून संसर्ग होण्याचा धोका नाही मात्र देशातल्या रुग्णांपासून संसर्गाचा धोका संभवतो त्यामुळे सर्वांनी समाजाच्या थेट संपर्कात येणं टाळावं असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलं

गोरगरीब आणि असंघटीत कामगारांसाठी केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या मदतीची योग्य अंमलबजावणी घेणं आवश्यक असल्याचं मत राष्टवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे ते सामाजिक संपर्क माध्यमावरून बोलत होते या लॉकडाऊनच्या काळात आर्थिक ताण पडला तर थोडा सहन करावा आणि प्रत्येकाने आपल्यापेक्षा वंचिताला मदतीचा हात द्यावा असं आवाहन पवार यांनी केलं कोरोना प्रसाराला प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी पूर्णवेळ घरात थांबणं आवश्यक असल्याचं पवार यांनी नमूद केलं अनेक नागरिकांनी सोशल मीडियावरून विचारलेल्या प्रश्नांनाही पवार यांनी उत्तरं दिली

बँकेनं कमी केलेल्या व्याजदराचा ग्राहकांना लवकरात लवकर लाभ व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करताना कर्ज हप्त्यांच्या वसुलीला दिलेली तीन महिन्यांची स्थगिती मोठा दिलासा देणारी असल्याची भावना अर्थमंत्री सीतारामन यांनी व्यक्त केली आहे देशाची अर्थव्यवस्था या संकटाचा सामना करण्यासाठी भक्कम असल्याचं अर्थमंत्र्यांनी नमूद केलं माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनीही या निर्णयाचं स्वागत केलं आहे यामुळे उद्योग व्यवसायांवरचा व्याजाचा ताण कमी होईल त्यामुळे आर्थिक व्यवहारांना गती मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

जास्तीत जास्त लोकांनी या संकटावर मात करण्यासाठी मदत करावी असंही त्यांनी आपल्या ड्विटमध्ये म्हटलं आहे क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यानेही कोरोना उपचार आणि प्रतिबंधासाठी पन्नास लाख रुपये मदत दिली आहे

हा रुग्ण रहिवासी असलेल्या मंगळवार पेठ भक्ती पूजा नगर परिसराची स्वच्छता मोहीम आणि औषध फवारणी कोल्हापूर महापालिकेने युद्धपातळीवर सुरू केली आहे

उपचारासाठी आवश्यक साहित्याची प्रशासनाने सरकारकडे मागणी केली आहे चव्हाण यांनी सर्व संबंधितांशी द्रध्वनीवरून संपर्क साधून घाटी प्रशासनाला अत्यावश्यक वस्तूंची त्वरीत पूर्तता करण्याची मागणी केली आहे

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे